मुंबईतल्या उपनगरी रेल्वेनं सोमवारपासून सर्व सामान्य प्रवाश्यांनाही ठराविक वेळेमधे प्रवास करता येणार बेस्टच्याआधुनिकीकरणासाठीसर्वतोपरी बळ देण्याची मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांची ग्वाही आणि

प्रारंभी राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या संयूक्त बैठकीपुढं अभिभाषण केलं राज्य घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे मात्र तितक्याच गांभिर्यानं आपण कायद्याचं पालन करणंही घटनेला अपेक्षित आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितलं अलिकडेच दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणं ही दुदैवी घटना असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांना जास्त अधिकार आणि ताकद देण्यासाठी तीन कृषी कायदे संसदेनं गेल्या अधिवेशनात मंजूर केले कृषी क्षेत्रातल्या या सुधारणांचा लाभ दहा कोटीपेक्षा जास्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होऊ लागला आहे हे लक्षात धेऊन अनेक राजकीय पक्षांनी या सुधारणांना पूर्ण पाठिंबा दिला आहे या कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याचा सरकार आदरच करेल असं ते म्हणाले कृषी क्षेत्राबाबत एम एस स्वामिनाथन समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि तिर अनेक पावलं देशातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार उचलत आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं

अशा संकट काळातही भारत जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे असं ते म्हणाले देशाच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे गलवान खोऱ्यातल्या घटनेचा निर्देश करुन त्यांनी सांगितलं की भारताची सार्वभौमता जपण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिरिक्त बळ तैनात केलं आहे देशाच्या या प्रगतीच्या प्रवासात महिलांचा सहभाग वाढत असून त्यादृष्टीनंही सरकारनं अनेक निर्णय घेतले आहेत असं कोविंद म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे

कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना तृणमूल कॉंग्रेस द्रमुक समाजवादी पार्टी डावे आणि तिर पक्षांनी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता या अधिवेशनात येत्या सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे या अर्थसंकल्पाकडून कृषी क्षेत्राला असलेल्या अपेक्षांविषयी कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आकाशवाणीला सांगितलं उद्योग क्षेत्राला असलेल्या अपेक्षांविषयी आर्थिक घडामोडीचे अभ्यासक जयंत फलके यांनी आकाशवाणीला सांगितलं

निर्यातआणिसरकारनंकेलेल्याउपाययोजनांमुळेअर्थव्यवस्थेचीघसरणथांबूशकली असंत्यातम्हटलंआहे

कोरोनाच्याप्रादुर्भावामुळेघसरलेल्याअर्थव्यवस्थेनंपुन्हाकशारितीनंउभारीघेतलीयाचीतपशीलवारमाहितीयाअहवालातमांडलीआहे कोरोनाप्रतिबंधकलसीकरणाच्यामोठ्यामोहीमेमुळेचहीअर्थव्यवस्थापूर्वपदावरयायलामोठीमदतझाल्याचंहीयाअहवालातम्हटलंआहे

प्रदीप व्यास यांनी दिली

रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे

या वेळात फक्त यापूर्वी परवानगी दिलेल्या आवश्यक सेवेतलेकर्मचारी प्रवास करू शकतील

मुंबईच्यारस्ते वाहतुकीतलीसर्वातमहत्वाचीसेवाअसलेल्याबेस्टपरिवहनउपक्रमाच्याआधूनिकीकरणासाठीसरकारआवश्यकतीसर्वताकददेईलअसंआश्वा सनमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीदिलंआहे मुंबईतवडाळा शिल्याबेस्टउपक्रमाच्याअद्ययावतबसनियंत्रणकक्षाचंआजद्रदृश्यप्रणालीच्यामाध्यमातूनमुख्यमंत्र्यांच्याहस्तेउद्वाटनझालं त्यावेळीतेबोलतहोते

मेट्रोसहवाहतुकीच्याविविधपर्यायांमुळेबेस्टलास्पर्धानिर्माणझालीआहे मात्रतरीहीबेस्टआधुनिकीकरणाच्यादृष्टीनंभक्कमपावलंटाकतआहे

सांगली जिल्ह्यातल्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षानं केलेल्या कारवाईत आटपाडी पोलीस ठाण्याच्या एका निरीक्षकासह सहा संशयितांना अटक केली आहे कर्नाळरोड श्वल्या एका हॉटेलमधे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पिटा कायद्याअंतर्गत ही कारवाई केली गेली प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या कारवाईनंतर दोन महिलांना सुधारगृहात पाठवलं आहे

अल्पवयीन मुलीला विवस्त्र न करता तिच्या मर्जीशिवाय शरीराला हात लावणं म्हणजे लैंगिक शोषण नाही असा निकाल नागपूर खंडपीठानं नुकताच दिला होता यासंदर्भात पोक्सो कायद्यातल्या मूळ तरतुदींचा विपर्यास्त अर्थ लावून न्यायालयानं दिशाभूल करणारा निर्णय दिला असं संस्थेनं म्हटलं आहे या निर्णयाविरोधात सर्वाच्च न्यायालायात केलेल्या दाव्यासाठी अँड प्रतिमा एन लाकरा युक्तिवाद करतील अशी माहितीही संस्थेनं दिली आहे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे त्यामुळे ऑनलाईन शिक्षण थांबवून प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशननं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या चिडचिडेपणा वाढला त्यांच्या डोळ्यांच्या समस्या वाढल्या असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे

सर्वत्रपरीक्षानकोअसासूरअसतानावैद्यकीयशाखेतल्याविद्यार्थ्यानीनिष्ठेनंअभ्यासकेला परीक्षादिल्याआणिलगेचचरुग्णसेवाकार्यातस्वतःलाझोकूनदिलं असेगौरवोद्रारदेखीलत्यांनीकाढले

त्यानंतर तापमान वाढत गेलं पण आज पुन्हा पारा घसरला आहे

गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला

मराठवाड्याच्या बऱ्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित जास्त होतं कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी त्रिकच होतं